भारत आणि सेशल्स दरम्यान शिक्षण सायबर सुरक्षा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसह सहा करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या

फडणवीस यांचं प्रतिपादन

राज्यात कौशल्स विकास केंद्र स्थापन करण्याबाबत दोन सामंजस्य करार भारत आणि सेशल्स दरम्यान शिक्षण सायबर सुरक्षा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसह सहा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि सेशल्सचे राष्ट्रपती श्री डेनिए अन्तोइन रॉलेन फॉरे यांच्यात नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यावेळी सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर प्रामुख्यानं विचारविमर्श करण्यात आला तत्पूर्वी सेशल्सचे राष्ट्रपती यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवन इथं पारंपारिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी क्षमता निर्मिती मनुष्यबळ विकास आणि परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यावर चर्चा केली श्री फॉरी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची देखील भेट घेणार आहेत

संसदीय कामकाजमंत्री श्री अनंत कुमार यांनी आज ही माहिती दिली या अधिवेशनात अठरा दिवस कामकाज होईल असंही ते म्हणाले या अधिवेशनात इतर अनुसूचित जमातींकरिता स्थापन केलेल्या राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे तिहेरी तलाक आणि इतर काही महत्वाची विषेयकं या अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता आहे हे अधिवेशन सुरळीत चालावं यासाठी सर्व राजकीय पक्षांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा सरकारला असल्याचं संसदीय कोमकाज मंत्री श्री अनंतकुमार यांनी आज नवी दिल्ली इथं माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या मद्यपानाला आळा धालणाऱ्या आणि व्यसनाधिनतेपासून परावृत्त करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल राष्ट्रीय पारितोषिकांनी गौरवान्वित केलं जाणार आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि व्यसनाधीनता दिवसाचं औचित्य साधून संस्थांना आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री थावरचंद गेहलोत आणि इतर राज्यमंत्री स्वयंसेवी संघटना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना राज्य सरकारांचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मुंबई इथं आज आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेची तिसरी वार्षिक बैठक केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री श्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत होत आहे दोन दिवसांच्या या बैठकीत अर्थव्यवहार विभाग केंद्रीय अर्थ विभाग आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक सहभागी झाले आहेत योग्य पायाभूत सुविधा गुंतवणुकीच्या माध्यमातून शाश्वत भविष्य निर्मोण करण्यासाठी वैचारिक देवाणघेवाण यावेळी होणार आहे नियोजनामध्ये पायाभूत सुविधा हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो असं केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री श्री पीयुष गोयल यांनी आज सांगितलं खटल्यांच्या वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयानं नवीन रोस्टर अधिसूचित केलं आहे उन्हाळी सुट्ट्रदीनंतर दोन जुलैपासून हे नवं रोस्टर लागू होईल यानुसार सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सामाजिक न्याय निवडणूक हिबियस कॉर्पस आणि न्यायालयाच्या अवमान विषयक याचिकांबरोबरच सर्व जनहीत याचिकांची सुनावणी होईल श्रमविषयक कायदे अप्रत्यक्ष कर पर्सनल लॉ आणि कंपनी लॉ विषयक खटल्यांची सुनावर्णी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासमोर होईल महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मुंबई पदवीधर आणि शिक्षक तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे

राज्याच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत

एशियन इन्फ्रास्ट्रक्वर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित शाश्वत पायाभूत सुविधा या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले की शाश्वत विकास हा केंद्रबिंदू ठेवून महाराष्ट्र शासन पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे

त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणं आवश्यक आहे राज्यानं वाढतं नागरिकीकरण लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर भर दिला आहे तसंच महामागची निर्मिती करत असताना वन्यजीवांना कोणतीही हानी पोचणार नाही याची दक्षत घेण्यात येत आहे जलसंवर्धनासाठी मोठ्या धरणांऐवजी लहान लहान जलसंधारणाच्या कामावर लक्ष दिलं आहे

राज्यातील विकासांची कामं विशेषतः पायाभूत सुविधांच्या कामांच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्री वॉर रूमच्या माध्यमातून सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे त्यामुळं मेट्रोची कामं ही वेळेआधी सुरू झाली आहेत युवकांच्या नाविण्यपूर्ण कल्पनातून कृषी आरोग्य शिक्षण आणि कौशल्य विकास आदी विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप साकारण्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहक आणि सहाय्यक भूमिका बजावत आहे

महाराष्ट्र सरकार आणि अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठ डल्लासची सहयोगी संस्था व्हॅली थॉट आयटी सोल्यूशन्स बरोबर हे दोन सामंजस्य करार करण्यात आले राज्य सरकारचा कौशल्य विकास विभाग आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायदीनं संयुक्तपणे आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप वीकचे उदुघान श्री पादील निलंगेकर यांच्या उपस्थितीत आज झालं देशातील तसंच महाराष्ट्रातील युवकांकडं अनेक क्षेत्रातील कामकाजात सुलभता तसंच आव्हानांवर मार्ग काढण्यासाठीच्या प्रकल्पांबाबत प्रचंड नाविण्यपूर्ण कल्पना आहेत असं सांगून श्री पादील निलंगेकर म्हणाले की सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील गरजा सहजतेनं पूर्ण होण्यासाठी सुतभ आणि सोप्या उपाययोजनांविषयी नाविण्यपूर्ण कल्पनांवर युवकांनी विचार केला पाहिजे युवकांच्या अशा नाविण्यपूर्ण कल्पनांना स्टार्टअपच्या माध्यमातून मूर्त स्वरूप यावं म्हणून राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित केला जातो

जोरदार पाऊस असतानाही राज्याच्या विविध भागातून हजारो शिवभक्त गडावर उपस्थित आहेत आज पहाटे चार वाजता राज्याभिषेक सोहळा सुरू माला त्यानंतर ध्वजपूजन करण्यात आलं रायगड जिल्हा परिषद श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आणि कोकण क्रीडा मित्र मंडळाच्या वतीनं हा सोहळा साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अषोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एस

च्या स्थानिक प्रशासनानं ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत

बँकॉक इथं काल या सोहळ्यात इरफान खानला हैदर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मॉमसाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हिंदी मिडियमसाठी साकेत चौधरी यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटासाठी अमाल मलिम तनिष्क बागची आणि अखिल सचदेव यांना प्रदान करण्यात आला पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते अनुपम खेर यांना यावेळी चित्रपट सृष्टीतील विशेष योगदानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

मध्य महाराष्ट्रातील जळगाव अहमदनगर आणि नाशिकसारख्या काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे या दरम्यान ढगाळ वातावरणामुळं विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होईल